अमेक्किन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रंप यांनी रशियाबरोबर कारस्थान क्व्याचा ठोस पुरावा म्युलर समितीला सापडला नाही असं अमरिकेन महाअधिवक्त्यांचं प्रतिपादन

उद्या या अर्जाची छाननी कल्ली जाईल

राष्ट्रपति कोविंद यांचा हा पहिलाच क्रोएशिया दौरा आह शोलिव्हियामध्यतिजिष्ट्रपतींशी थर्पतसद्वप्रतिनिधी मंडळ स्तरीय चर्चा करतील तसद्वभारत बोलिव्हिया व्यापार मंचाच्या बस्कीत सहभागी होतील आणि विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील असं त्यांनी सांगितलं

चिलीच्या राष्ट्रपतींची भटीपक्रिन परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर तचिर्चा करतील व्यापार आणि आर्थिक संबंध सुधारण्यावर प्रामुख्यानं भर राहील पाकिस्तानात बालाकोट इथं भारतानं क्विखा हवाई दल कारवाई बद्दल विरोधक राजकीय हस्त्रिसिरकारवर खोटप्रांटिआरोप करत असल्याचं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहा इंद्रामाद इथं काल एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या पुलवामा हल्ल्यानंतर सक्तिदलांना सर्वाधिकार दक्षात आलाज्ञितआणि या हवाई कारवाईचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचं हवाई दल अधिका यांना ही सांगितलं आहअिसं त्या म्हणाल्या

रईम हुर्रा शहीद भट आणि इशाक लोन अशी त्यांची नावं आहती त्यांच्याकडून जिवंत काडतुसं हस्तगत क्विमाची माहिती पोलिसांनी दिली नवी दिल्लीतल्या डॉ बाबासाहह्यआंबहुकर आंतरराष्ट्रीय केंद्रात निती आयोगानं आज एक दिवसीय फिन टक्कपरिषद आयोजित कली आहा

अमष्क्रिन सरकारच डिहाअधिवक्ता विल्यिम ब्रार यांनी संसद त्याची माहिती दिली समितीला ट्रंप यांच्याविरोधात काहीही ठोस पुरावा मिळाला नाही तसंच ट्रंप यांनी न्यायसंस्थळा कामात ढवळाढवळ कली का या प्रश्नावरही समितीनं काहीही निष्कर्ष काढलली नाही असं ब्रार यांनी सांगितलं

ओमानच्या बंदर आणि विमानतळांचा वापर करण्याची मुभा अमरिक्खित युद्धनौका आणि लढाऊ विमानांना दर्पिरा करार काल उभय दशीदरम्यान झाला विशाप्तिः दक्षिण ओमनमधल्या दुकम बंदरात अमरिक्रिन जहाजांना आता विशा सुविधा पुरवण्यात यशील

त्यानंतर भारतीय नौदलानं सुजाता सारथी आणि शार्दूल या तीन नौका तिथसिदतीसाठी पाठवल्या

जसप्रित बुमरा दुखापतीमुळळळलदाजीला आला नाही